फडणवीस पूणे शहरात जैववैविध्य उद्यानाच्या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला नाही तर त्या जागेवर अतिक्रमणं होत राहतील यामध्ये लोकप्रतिनिधींचं एकमत होण गरजेचं आहे असं मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पूणे महापालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी आज महापालिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महापौर मुरलीधर मोहोळ सभागृहनेते गणेश बिडकर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी आहे मात्र प्रकल्पांच्या कामांना गती यायला हवी असं स्पष्ट मत फडणवीस यांनी यावेळी मांडलं

महापालिकेने केलेल्या जनजागृतीमूळे हा जन्मदर वाढल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे

यासाठी त्यांची माहिती संकलित केली जाणार असून त्याद्वारे क्पोषित मुलांबरोबरच इतर सर्वच मुलांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे

डिजिटल हेल्थ कार्ड दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून दोन वेळा तपासणी करण्यात येईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं

अशा स्वरूपाचा उपक्रम राबवणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली असल्याचं महापौर उषा ढोरे यांनी यावेळी सांगितलं पानिपत पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या दिल्ली विजयाला यंदा अडीचशे वर्षं पूर्ण होत आहेत यानिमित्तानं येत्या रविवारी पुण्यात विजय दिन सोहळा साजरा होणार आहे गणेश कला क्रीडा सभागृहात होणाऱ्या या सोहळ्याला मध्यप्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री यशोधराराजे शिंदे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत

आयोजकांच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली

या बससाठी आरक्षणाची स्विधा आहे

वक्ष तोड पिंपरी चिंचवड शहरात विनापरवानगी वृक्ष तोड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असं पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केलं आहे

वृक्षतोड करण्याआधी पालिकेची परवानगी न घेतल्यामुळे आता पालिकेनं कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे

राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजी ब्रचडे यांनी ही माहिती दिली

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत